मुख्यमंत्री राज्यातल्या शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिली

शेतकऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करणार असल्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शेतीविषयी नावीन्यपूर्ण संशोधन केल्याबद्दल या केंद्राची त्यांनी प्रशंसा केली कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार कृषिमंत्री दादा भुसे चित्रपट अभिनेते आणि पाणी फौंडेशनचे प्रमुख आमिर खान उपस्थित होते

इंधन अधिक ना खपाएं आओ पर्यावरण बचाए असं अभियानाचं घोषवाक्य आहे यावेळी भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील दुसरा उत्कृष्ट राज्य परिवहन संस्था पुरस्कार बेस्टच्या मुख्य प्रबंधकांना तर बेस्टघ्या बांद्रा डेपोला उत्कृष्ट डेपो पूरस्कार प्रदान करण्यात आला राज्यस्तरावरील उत्कृष्ट परिवहन प्रस्कारांचंही वितरण करण्यात आलं यामध्ये पूणे महापालिकेच्या पीएमपीएमएलच्या बालेवाडी आगारासह रायगड जिल्ह्यातील मुरुड श्रीवर्धन आणि पेण तसंच पंचवटी यवतमाळ परभणी इथल्या बस आगारांना पुरस्कार देण्यात आले

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला केंद्रीय गृह सचिव तसंच सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि जनगणना संचालक उपस्थित राहणार आहेत

भारतासह आशियाई आणि आखाती देश तसंच ऑस्ट्रेलियातील बहुतांश भाग याच्या कक्षेत समाविष्ट असेल घरे सामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करतांना त्यात पोलिसांसाठी विशेष गृहबांधणी प्रकल्पांचा समावेश सिडकोने आपल्या धोरणात करावा असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले काल शिंदे यांनी मुंबईत नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सिडको या विभागांच्या कामाचा आढावा घेतला पीएमसी स्थगिती पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणातले मुख्य आरोपी राकेश आणि सारंग वाधवान यांना आर्थर रोड कारागृहातून त्यांच्या निवासस्थानी हलवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं काल अंशतः स्थगिती दिली

यावेळी आनंदी गोपाळ या चित्रपटानं या वर्षीच्या संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विध्वंस यावेळी बोलताना म्हणाले याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ललित प्रभाकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार वाय या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे हिला देण्यात आला तर अ सन या चित्रपटाने प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला या पुरस्कारांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ जब्बार पटेल यांनी समारोपाच्या कार्यक्रमात केली यावेळी बोलताना ते म्हणाले

या बंदच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता

नाशिक विभागातील अधिकाऱ्यांची कार्यशाळेत काल त्यांनी मार्गदर्शन केलं

देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद अधिकाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांनी काल कोल्हापुरात आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली

नंदूरबार जिल्ह्यातील सहापैकी तीन पंचायत समितींवर भाजपाने एका ठिकाणी शिवसेना तर दोन ठिकाणी कॉप्रेसला यश मिळाल आहे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाला तीन जागावर तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर यश मिळालं अकोला जिल्ह्यातील सात पंचायत समितीत भारतीय रिपब्लिकन बहजन महासंघाने आपले वर्घस्व कायम ठेवले निधन यवतमाळ जेष्ठ गांधीवादी सामाजिक कार्यकर्ते डॉ बाळासाहेब सरोदे यांचे काल यवतमाळ इथं निधन झालं

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा आणि मुलांसाठी त्यांनी जगण्याची नवी द्वारे खुली केली यवतमाळमध्ये आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

मुंबईची सौम्या दळवी आणि मनमाडचा मुकुंद आहीर यांनी राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावत भारत्तोलन प्रकारांत कालचा पहीला दिवस गाजवला तर कुस्ती प्रकारात सद्दाम शेख आणि ओकार पाटील यांनी सुवर्णपदक पटकावलं